भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी उभारी घेईल पत मानांकन संस्थांचा अंदाज

कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ दहा हजाराच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं विभागीय उपकेंद्र लातूर इथं होणार

मान्सुन राज्यात पोहोचला दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट व्यापण्याची शक्यता अर्थव्यवर्स्था चालू आर्थिक वर्षात कोविडमुळे मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या आर्थिक वर्षात पुन्हा जोमाने उभारी घेईल असा अंदाज जगातल्या दोन मोठ्या पत मानांकन संस्थांनी वर्तवला आहे आगामी आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर साडेनऊ टक्के राहील असा अंदाज फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे तर आगामी वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर साडेआठ टक्के राहील असा अंदाज स्टॅंडर्ड अँड पुअर या दुसऱ्या पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे

मोदी कोरोना विषाणूच्या संकटानं देशाला आत्मनिर्भर बनण्याची संधी दिली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

आयात करावी लागणारी उत्पादनं देशातच तयार करून देश त्यांचा निर्यातदार कसा होईल हे पाहायला हवे त्यासाठी आपली इच्छाशक्ती संकल्पशक्ती प्रयत्नपूर्वक वापरावी लागेल देश सध्या विविध आव्हानांचा सामना करत असून हा काळ संधी ओळखण्याचा आहे असंही ते म्हणाले कोविडोत्तर जगात धाडसी गुंतवणूक धाडसी निर्णयांची आणि त्याचबरोबर घरोघरी पुरवठा करणाऱ्या देशांतर्गत सेवेच जाळं उभारण्याची गरज आहे असही त्यांनी नमूद केलं पृथ्वीराज चव्हाण देशाच्या अर्थकारणाला चालना द्यायची असेल तर आधी कामगारांना गोरगरीब जनतेला थेट हस्तांतरण पद्धतीनं रोख मदत देऊन त्यांची क्रयशक्ती वाढवा असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पंतप्रधानांना दिला ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते

सुरूवातीला दररोज शंभर पेक्षाही कमी चाचण्या केल्या जात होत्या गेल्या अडीच महिन्यांत त्यामध्ये लक्षणीय वाढ होऊन दीड लाखांहून अधिक चाचण्या केल्या जात असल्याचं आयुष मंत्रालयांनं म्हटलं आहे

पवार चक्रीवादळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी काल निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणी माणसाला करायच्या मदती संदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मुंबईतल्या महापौर बंगल्यात झालेल्या या भेटीत पवार यांनी कोकणात प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं

गेले आठ दिवस ही गावं अंधारात होती

जिल्हयात वीज पुरवठा पूर्ववत आणखी आठ दिवस तरी लागतील अशी अपेक्षा आहे फडणविस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रायगड जिल्ह्यातील वादळाने नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली सकाळी नागाव इथून त्यांच्या दौ याला सुरवात झाली त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली अलिबाग तालुक्याचा दौरा आटोपून नंतर ते मुरूडकडे रवाना झाले

खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करावे तसेच शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना कृषी संचालक विजयकुमार घावटे यांनी दिल्या आहेत

ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना नियमित पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशान गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरु झाली

नेमणका राज्य विधानपरिषदेतील नामनियुक्त सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी योग्य व्यक्तींची नावं निश्चित करण्याच्या दृष्टीनं सत्ताधारी आघाडीतल्या तीनही घटक पक्षांची बैठक लवकर बोलवा अशी मागणी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसनं केली असल्याची बातमी काल पीटीआय या वृत्त संस्थेनं दिली

नावांची शिफारस सरकारकडून केली जाते आरोग्य विज्ञान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं विभागीय उपकेंद्र लातूर इथं सुरू करण्यात येणार आहे

दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या बाविसाव्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक इथं बोलताना काल ही घोषणा केली आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र अभ्यासक्र सुरू करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं पूणे विद्यापीठ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवव्या स्थानी झेप घेतली आहे याआधी पुणे विद्यापीठ दहाव्या स्थानवर होते पहिल्या दहामध्ये हा मान मिळवणारे पुणे विद्यापीठ ही राज्यातील एकमेव शिक्षण संस्था आहे लोणार बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्यानं इतक्यातच आपला हिरवट रंग सोडून चक्क गुलाबी रंग धारण केला आणि लोक अचंबित झाले हे काय आक्रित अशी चर्चा करत स्थानिकांची सरोवराकडे रीघ लागली पण हे आक्रीतही नाही आणि पहिल्यांदा घडलं आहे असंही नाही याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक स्मिता झिंझार्डे

नीरव मोदीच्या हस्तांतरणाचा खटला सध्या वेस्टमिन्सटर न्यायालयात चालू आहे लॉकडाऊनमुळे हालचालींवर निर्बंध असल्यामुळे व्हीडीओ लिंकद्वारे त्याची सुनावणी होत आहे

साध् पालघरमधे दोन साधूंसह तिघांच्या हत्त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावली असून दोन आठवड्यात त्याचं उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे देहू पालखी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज आषाढी वारीसाठी देहूतून प्रस्थान ठेवणार आहे तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी इथुन उद्या प्रस्थान ठेवणार आहे

कोरोनामुळे यंदा पायी वारी होणार नसल्याने आज दुपारी देहू इथून प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पालखी मंदिरातच म्रक्कामी असणार आहे

पण त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिण आता शक्य झाले आहे कसं ते सांगणारा हा वृत्तांत ज्येष्ठ साहित्यिक पू ल देशपांडे यांच यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे या निमित्त पूलं च्या चाहत्यांना बी बीरबल या समाज माध्यम संस्थेनं अनोखी भेट दिली आहे त्यांनी चक्क प्लंच्या हस्ताक्षरचा डिजीतल फ़ॉन्ट विकसित केला आहे

पुलंच्या हस्ताक्षराला त्यांच्या विचारांची गती आणि प्रवाह आहे त्यांच्या मनातील हा प्रवाह हस्ताक्षरातून दृश्य स्वरुपात येण हे एक आव्हान होत यासाठी संस्थेचे गंधार संगोराम डॉ दिनेश ठाकूर ज्योती ठाकूर आयुकाचे निरंजन अभ्यंकर फॉन्टतज्ज्ञ किमया गांधी यांनी गेली दीड वर्ष प्रयत्न करून ते प्रत्यक्षात आणलं

स्वामी यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे दूरदृष्य माध्यमाद्वारे द्वारे या निर्यात केंद्राची मागणी केली होती सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना आणि कामगारांना तसंच फलोत्पादकांना याचा फायदा होणार आहे आंदोलन शेतकऱ्याना पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक आडमुठेपणा करीत असल्याचा आरोप करत काल राज्यातल्या सत्ताधारी शिवसेनेनंच धुळ्यात आंदोलन केलं पिक कर्ज नाकारणार्यात बँकांना जिल्हाधिकार्यांनी कडक समज द्यावी अन्यथा शिवसेना रस्त्यांवर उतरुन तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी दिला आहे

नाशिक ते हैदराबाद तसंच अहमदाबाद आणि पुणे विमान सेवाही आजपासून पूर्ववत सुरू होत आहे वामन तेलंग निधन नागपूरच्या दैनिक तरूण भारतचे माजी संपादक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह तसंच विदर्भ साहित्य संघाचे एक विद्यमान उपाध्यक्ष वामन तेलंग यांचे ब्धवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले एक ग्णग्राहक संपादक सर्जनशील साहित्यिक आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे हवामान मान्सून काल अपेक्षेप्रमाणे राज्यात पोहोचला

दक्षिण महाराष्ट्रातल्याही कोल्हापूर सांगलीसातारा सोलापूर जिल्ह्यात मोसमी वारे पोहोचले आहेत

काल राज्याच्या सर्वच भागात पावसानं अनेक ठिकाणी हजेरी लावली आज पाऊसमान आणखी वाढेल तूरळक ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते कोकण किनार्यानवर सोसाट्याचे वारे वाहतील रविवारपर्यंत राज्यात मान्सून स्थिरावेल आणि अधिक सक्रीय होईल अशी अपेक्षा आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार